उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली

वैद्यकीय सुविधा बळकट करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जाणार आहे गरजेनुसार शहरातील काही रुग्णालयं केवळ कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला तसंच लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील

आजचा दिवस हा हॉटेल रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी काळा दिवस आहे असं सांगत यूनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन या रेस्टॉरंट असोसिएशनने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली इतर व्यापार भाजीमंडई दुकाने सुरु असताना हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवणे म्हणजे आमच्या क्षेत्रावर अन्याय आहे असं असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे म्हणाले

ज्येष्ठांसाठी व्यवस्था लसीकरणापासून कोणीही वंचित राह् नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहनांची सोय केली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागामध्ये लसीकरणाचा वेग वाढला आहे

अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज दिली

बालन करंडक मुंढवा इथल्या मैदानावर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय एस

तथा भाऊसाहेब शर्मा यांचं आज पुण्यातील राहत्या घरी निधन झालं

विविध प्रकारचे कर त्याचे नियम सर्वसामान्य नागरिकांना मराठीतून सोप्या पद्धतीने समजावून देणारं मासिक म्हणून त्याची ख्याती आहे

शारीरिक शिक्षण आणि विविध क्रीडा प्रकार कौशल्य विकासावर आधारित शिक्षण शाखा सुरू करत त्यांनी महाराष्ट्रीय मंडळाचा विस्तार वाढवला क्रीडा महर्षी शिवराम पंत दामले यांचा वारसा लाभलेल्या धनंजय दामले यांनी महाराष्ट्रीय मंडळाच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती रुजवण्यात मोलाचा वाटा उचलला

तर हा होता आजचा प्णे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार